राज्यातून थंडीचा काढता पाय मंत्रिमंडळ निर्णय दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांची तात्पूरती वाढ करण्यात आली असून राज्यातल्या दृष्काळग्रस्तांना आता तातडीनं मदत मिळणार आहे काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

तसंच केंद्र पुरुस्कृत राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान ही योजना राज्यात राबवण्यास मंजुरी देण्यात आली राज्यातील सहकारी तत्त्वावरील वस्त्रोद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा करण्यात आली आहे

विविध स्वरुपाची अनियमितता आणि इतर कारणांमुळे पूर्ण येथील स्पाईसर अँडव्हेन्टिस्ट यूनिव्हर्सिटी या विद्यापीठाची मान्यता काढून घेण्याची कारवाई करण्यास कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली त्यानुसार हे विद्यापीठ आता बंद करण्यात येणार आहे

आरक्षण आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सवर्णांना अर्थांत खुल्या प्रवर्गांतील आर्थिक दूर्वलांसाठी राज्य शासकीय सेवा आणि शिक्षण क्षेत्रात दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा शासकीय आदेश काल जारी करण्यात आला या दहा टक्के आरक्षणासाठी सक्षम प्राधिकाऱ्याकडून अर्थात तहसीलदारांकडून प्रमाणपत्र घ्यावे लागणार असून कुटुंबाचं एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असण गरजेच आहे

अनेक संस्थांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात एकत्र येऊन काम करण्यासाठी दाखवलेली रुची ही निश्वित स्वागताई असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं त्रिपक्षीय समिती माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या समस्यांवर तोडगा आणि या कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्रिपक्षीय समिती गठित करण्याचे निर्देश कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल दिले माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या समस्यांबाबत कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती

ग्रामीण आरोग्य संस्था राज्यात ग्रामीण भागात आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बैठक घेतली यावेळी ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र महिला आणि बाल रुग्णालय यांच्या बळकटीकरणाकरिता आधुनिक यंत्रसामुश्री देणं बांधकाम पूर्ण करणं रिक पदांची तत्काळ भरती करणं आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली

भाषा बोलीभाषा वास्तव आणि आव्हानं या विषयावर भारत भाषा सर्वेक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गणेश देवी आपले विचार मांडणार आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे मानद सचिव डॉक्टर श्रीकांत बहुलकर असणार आहेत

संवाद सहिष्णूता आणि शांतता हे या वर्षीचं मुख्य सूत्र आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून शंभरपेक्षा जास्त वर्ष झाली असूनही माहितीची देवाणघेवाण करणारं वैचारिक स्वातंत्र्य देणारं आणि विश्वबंधुत्वाची भाषा शिकवणारं रेडिओ हे अजूनही लोकप्रिय माध्यम आहे दूर्गम संवेदनक्षम क्षेत्र असो साक्षर असो किंवा निरक्षर असोत दिव्यांग असोत महिला युवा किंवा मुलं असोत शिक्षणाची कुठलीही पातळी असो क्षितीज विस्तरुन विविध समाज आणि संस्कृतींना एकत्र आणायचं सलोखापूर्ण समाज निर्माण करण्याचं काम रेडिओ करतं तातडीचं संदेशवहन आणि आपत्ती मदत कार्यात रेडिओनं आपलं महत्व आधीच दाखवून दिलं आहे अलिकडच्या काळात रेडिओ सेवेत अनेक स्थित्यंतर झाली असली तरी भारत आणि जगासाठी खरोखरीच एक आकाशवाणी ठरलेला रेडिओ खऱ्या अर्थानं संवाद सहिष्णूता आणि शांतता वाढीला लावण्यासाठी एक सशक्त माध्यम म्हणून नेहमीच लोकप्रिय राहिल आकाशवाणी बातम्यांसाठी मृदुला घोडके पुणे भकंपग्रस्त जनजागती पालघर पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आणि तलासरी तालुक्याच्या भूकंपग्रस्त गावांमधल्या नागरिकांची एनडीआरएफ आणि नागरी संरक्षण दल तारापूर यांच्यामार्फत जनजागृती करण्यात येत आहे

कांदळवन रत्नागिरी रत्नागिरीचा वन विभाग आणि महसूल विभाग यांनी संयुक्तपणे कांदळवन साग बांबू नारळ परिषद उद्यापासून आयोजित केली आहे अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

मठा नदी आरती कालच्या नर्मदा जयंतीचा मुहूर्त साधून हजारो पुणेकरांनी शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीची आरती केली आणि भविष्यात मुठा नदी प्रदृषणमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला पूणे महापालिकेबरोबरच निनाद कला तीर्थ आणि ग्रंथ पारायण दिंडीच्या वतीनं या मुठा पुनरुज्जीवन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं

आमची मुठा आमची नर्मदा असा जयघोष करीत यावेळी मुठा नदीचा तीर हजारो दिव्यांनी उजळून निघाला अटल विहारी वाजपेयी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती तैलचित्राचं अनावरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात करण्यात आलं अटलर्जींनी नेहमी आव्हानात्मक प्रसंगी निर्णायक भूमिका घेतली आणि आपला देश शांततेच्या भूमिकेत राहनही प्रबळ असल्याचं जगाला दाखवून दिलं अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा गौरव केला

काल झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खात्यात एका सुवर्णपदकाची भर पडली

अन्य प्रकारात प्रणव कांबळे आणि मानसी कमलाकर यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं बॅडमिंटन राष्ट्रीय वरिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कालपासून गुवाहाटी इथं सुरु झाली

नऊ वर्षानंतर गृवाहाटी इथं ही स्पर्धा होत असून साईना नेहवाल पी व्ही सिंधू समीर वर्मा आदी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत हवामान राज्यात थंडीनं काढता पाय घेतला असून दपारच्या वेळी उन्हाचा कडाका वाढायला लागला आहे काल सर्वत्र हवामान कोरडं होतं काही ठिकाणी ढगाळ हवामान होतं